सोलापूर ी केल्या दिरा गांधी पार्क स्टेडियम क्रि प्रधानमंत्री जाहीर सभा घेणार आहेत यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते महापालिकेच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन तसंच घरकुल योजनेचा प्रारंभ होणार आहे आगामी निवडणुकीसाठी मोदी यांचा हा दौरा नव संजीवनी ठरणार आहे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस लातूर उस्मानाबाद हिंगोली आणि नांदेड या चार जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आज लातूर क्रिं एक बैठक घेत आहेत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कामांचा आढावा तसंच पुढील दिशा या बैठकीत ठरवली जाईल त्याचप्रमाणे संध्याकाळी ते जिल्ह्यातल्या उद्योग व्यवसाय शिक्षण अशा सर्व क्षेत्रातल्या निवडक व्यक्तिंशी संवाद साधणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार प्रसिद्धीमाध्यमावर लक्ष ठेवण्यासाठी खाजगी संस्थांची सेवा घेणार असल्याचं वृत्त निराधार असल्याचा खुलासा माहिती आणि प्रसारण मंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी केला आहे एका वृत्तसंस्थेनं नुकतीच याबाबत बातमी प्रसारित केली होती सिक्ट्रॉनिक आणि प्रिट मिडियाच्या बातम्यांमध्ये एकवाक्यता असावी यासाठी याआधीही अशा प्रकारचं धोरण अवलंबलं असून यावेळी केवळ प्रसिद्धीमाध्यमांचा यात समावेश केल्याचं त्यांनी सांगितलं प्रसिद्धी माध्यमांमधला लोकांचा सहभाग महत्त्वाचा असून जनतेची मतं तसंच सरकारी धोरणांबाबत जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं असल्याचं राठोड यांनी म्हटलं आहे सार्वजनिक बँक कर्मचारी संघटनांनी येत्या आठ आणि नऊ तारखेला देशव्यापी संपाचा आारा दिला आहे

पावसामुळेच आजच्या दिवसाचा खेळ उशीरानं सुरु झाला

उद्या सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाचा सलामीचा सामना आज थायलंड बरोबर अबूधाबी ॐ होणार आहे सायंकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल

अनेक भारतीय पर्यटक भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी अब्रधाबीत दाखल झाले आहेत मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना जाहीर झाला आहे

संयुक्त महाराष्ट्र आणि गोवा मुक्ती संग्रामातही त्यांचा सहभाग होता विश्वास वाघमोडे महेश तिवारी आणि प्राजक्ता पोळ यांनाही संघाचे प्रस्कार जाहीर झाले आहेत

मुलींचा जन्म दर वाढावा मुलींच्या जन्माचं स्वागत व्हावं या उद्देशानं नामकरण सोहळ्याचं आयोजन केल्याचं संयोजन समितीनं सांगितलं शासनाच्या मूलगी वाचवा मूलगी शिकवा या उपक्रमाअंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ

पवार यांच्या पुढाकारातून हा सोहळा संपन्न झाला

रत्नागिरीच्या आर्ट सर्कल संस्थेनं या महोत्सवाचं आयोजन केलं आहे

पोलिस निरिक्षक प्रविण मोरे यांनी मिळवलेल्या गूप्त माहितीवरुन ही कार्यवाही करण्यात आली याप्रकरणी गून्हा दाखल झाला असून या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे शिक्षणाची गृणवत्ता सुधारावी याकरता प्रत्येक राज्यांला कामगिरी निहाय श्रेणी देणार असल्याचं केंद्रीय मनृष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली क्रं वार्ताहरांशी बोलत होते

यात आसाम गुजरात आणि दिल्लीचे शिक्षणमंत्री उपस्थित होते

उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमानात काहीशी घट होऊ शकते अशी शक्यताही वेधशाळेनं व्यक्त केली आहे